नमामी गंगे कषी संधारणा कायदयाला विरोध करणारे लोक शेतकरी विरोधी असून त्यांना दलालांचा विकास हवा असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे

या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं ते या कायद्यांना विरोध करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत असं ते म्हणाले दरम्यान नमामी गंगे अभियान हे देशातलं सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान असल्याचं ते म्हणाले जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचं तसंच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती तसंच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही मोदी यांनी अनावरण केलं

राज्य कोरोना राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर काल नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तसंच कोरोनामूळे दगावणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसलं

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले

चालू हंगामात सोयाबीनची आवक बाजारात सुरु झाली आहे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे न्कसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार सोयाबीन खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याचकेंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा सर्व खरेदी ऑनलाईन पद्वतीने होणार आहे शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा वनाधिकार अधिनियम राज्यातल्या अन्सूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरं बांधण्यासाठी आता त्यांच्या लगतच्या वनक्षेत्रात जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे

या बदलाम्ळे अशा अन्सूचित क्षेत्रात पूर्वापार राहत आलेल्या नागरिकांचं त्यांच्या मूळ गावातून होणारं स्थलांतराचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होईल याबाबतची अधिसूनचनाही काल जारी करण्यात आली या अधिसूचनाचे प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे राज्यपालांनी काही काळापूर्वी पालघर नंदरबार आणि गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांना भेट दिली होती या भेटींदरम्यान तिथल्या नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आला होता

मनपा म्ख्यालयातील डॉ पंजाबराव देशम्ख स्मृती स्थायी समिती सभागृहात समितीची बैठक घेण्यात आली कोव्हिडच्या वाढत्या संसर्गाम्ळे आपली बसची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता राज्य शासनातर्फे अनलॉक स्रू करण्यात आले असून त्या अंतर्गत राज्य परिवहन बस सेवा स्रू करण्यात आली आहे

त्याच धर्तीवर नागपूर शहरातील आपली बस सेवा सूरू करण्यात यावी याविषयी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चर्चा उपस्थित केली यासंदर्भात मनपा आय्क्त राधाकृष्णन बी यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात येणार असल्याचेही सभापती नरेंद्र बोरकर यांनी सांगितले माझे क्ट्ंब माझी जबाबदारी कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी राज्य शासनामार्फत सुरू झालेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची जिल्ह्यातील सद्यस्थिती आणि उपक्रमाबाबतची माहिती देणारी विशेष म्लाखत नागपूर आकाशवाणीवर प्रसारित केली जाणार आहे म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक घरामध्ये कोरोना संदर्भातील जनजागृती करण्यासाठी तसंच घराघरातील नागरिकांना आरोग्य साक्षर करण्यासाठी माझे क्ट्ंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे

धान तुडतुडे सदयास्थितीत पूर्व विदर्भात धानावर तुडतुड्यांच्या प्रादर्भावास सुरुवात झाली असून धान पिकावर तपकिरी पांढऱ्या पाठीचे आणि हिरवे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे तपकिरी त्डत्डे अधिक न्कसानकारक असून हिरव्या ल्सल्शीत दाटलेल्या पिकामध्ये जास्त प्रादुर्भाव आढळतो तसेच या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला पंधरवाड्यात पोषक वातावरणामुळे हमखास प्रादर्भाव वाढून न्कसानीची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभागाच्या सूचनान्सार धानावरील त्डत्ड्यांचे वेळीच व्यवस्थापन करावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर

भोसले यांनी केले आहे

देवेंदर सिंह अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सोडावा अशी एकम्खी मागणी करीत जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यानंतर आरोग्य विभागाच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे देत जिल्हाधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी करीत आझाद मैदानात आंदोलन सुरू केले या आंदोलनाला महसूल अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला तहसीलदार बीडीओ नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींनी मोर्चा काढून आंदोलन स्थळी भेट दिली जिल्हाधिकारी तानाशाही करीत आहेत असभ्य अशासकीय भाषेत ते अधिकाऱ्यांना वारंवार अपमानित करतात तोडफोडीची भाषा वापरून कायद्याचा धाक दाखवून निलंबित करण्याची धमकी देतात त्यांची बदली होईस्तोवर आंदोलन स्रू राहील जिल्हाधिकाऱ्यांनी आता हा जिल्हा सोडावा अशी मागणी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे या आंदोलनाला तहसीलदार आणि नायब तहसिलदार संघटना विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना म्ख्याधिकारी संघटना मेडिकल टीचर्स असोसिएशन राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना आदींनी पाठिंबा दर्शविला आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धी पंत्रकात गत सहा महिन्यांपासून जिल्हाप्रशासन आणि पोलीस प्रशासन डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे

उदय सामंत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं

चंद्रप्र जिल्ह्यात कोरोनाचा चढता क्रम कायम असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे